गांधीजी तसंच शास्त्रीजींच्या जयंतीनिमितानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर अनेक कार्यक्रम द्रदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून होत आहेत गांधीजींना आदरांजली अर्पण करण्यासाठी देशभरासह परदेशात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आजचा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणूनही साजरा केला जातो अमेरिकी प्रतीनिधीगृहातही गांधीजींना आदरांजली अर्पण करण्यात आली राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी दिल्लीत राजघाटावर गांधीजींच्या समाधीस्थळी तसंच विजयघाटावर शास्त्रीजींच्या समाधीस्थळी प्ष्पांजली वाहन अभिवादन केलं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन इथं गांधीजींच्या अर्धाकृती प्तळ्याला तसंच लाल बहाद्र शास्त्री यांच्या प्रतिमेला प्ष्पांजली वाह्न अभिवादन केलं राजभवनातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनीही महात्मा गांधी आणि लाल बहाद्र शास्त्री यांच्या प्रतिमांना यावेळी अभिवादन केलं म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री निवासस्थानी गांधीजी आणि शास्त्रीजींच्या प्रतिमेला पृष्पहार अर्पण करून अभिवादन केलं विधान भवनात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर तसंच विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी गांधीजींच्या प्रतिमेस पृष्पहार आणि गलाबाची फ़लं अर्पण करुन अभिवादन केलं

गांधींजीच्या जयंतीनिमित्त वर्धा जिल्ह्यातल्या गांधीजी यांच्या सेवाग्राम आश्रमात सकाळी रामधूननं गांधी जयंतीला स्रवात झाली पहाटेपासून स्रू होणारी आणि दिवसभर चालणाऱ्या अखंड सूत कताईलाही स्रवात झाली यावेळी महात्मा गांधी यांच्या बापू क्टी समोर बसून प्रार्थना करण्यात आली यानंतर स्वच्छता कार्यक्रम हाती घेण्यात आला देशाची प्रगती आणि कल्याणासाठी स्वतःला समर्पित करा असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्तानं दिलेल्या संदेशातून राष्ट्रपतींनी हे आवाहन केलं गांधीजींनी दिलेल्या सत्य आणि अहिंसा या मंत्राचं अन्सरण करावं असंही राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायड्र यांनी आपल्या ट्वीट संदेशात गांधीजींचा अंत्योदयाचा विचार आपल्याला देशातल्या सर्वाधिक उपेक्षितांच्या उत्थानासाठी सदैव प्रेरणा देत राहतील असं म्हटलं आहे तर बापूंचे आदर्श आपल्याला आनंदी आणि करुणामयी भारताच्या उभारणीचा मार्ग दाखवतील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी म्हटलंय की भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार जगाला सत्याग्रहाचा मार्ग दाखव्न देणाऱ्या महात्मा गांधी यांनी सत्य अहिंसा आणि मानवता या मूल्यांसाठी आय्ष्य वेचलं माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांनी राष्ट्राभिमान जोपासताना साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा वस्तूपाठ घालून दिला या दोन्हीही स्प्त्रांनी देशाला एक राष्ट्र म्हणून ओळख मिळवून देण्यात आणि राष्ट्र उभारणीत दिलेलं योगदान अत्लनीय असंच आहे असंही म्ख्यमंत्र्यांनी संदेशात म्हटलं आहे वध्यातला सेवाग्राम आश्रम जगभरातल्या गांधी अन्यायी आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचं ठिकाण व्हावं यादृष्टीनं सेवाग्राम आश्रमाला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळण्याची गरज आहे त्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी दिली आहे सेवाग्राम विकास आराखड्यातल्या विकासकामांचं म्ख्यमंत्र्यांच्या हस्ते आज ई लोकार्पण झाले त्यावेळी ते बोलत होते महात्मा गांधी एक विचार आहे खेड्याकडे चला या त्यांनी दिलेल्या संदेशाचे आपण आज आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे स्वातंत्र्य आणि विकास खेड्यापर्यंत नेणं म्हणजे खेड्यांकडे जाणं आहे असं म्ख्यमंत्री म्हणाले यावेळी त्यांनी महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहाद्र शास्त्री आणि विनोबा भावे यांना अभिवादन केलं या कार्यक्रमाला उपम्ख्यमंत्री अजित पवार तसंच पश्संर्वधन आणि द्ग्धव्यवसाय विकास मंत्री स्निल केदारही उपस्थित होते सेवाग्राम आश्रम पवनार आश्रम आणि धाम नदीच्या सौंदर्यीकरणाच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितलं विकासाची कामं करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेण्यासाठी देशी झाडं लावण्याचं आवाहन त्यांनी केलं मोहनदास करमचंद गांधी ते महात्मा गांधी हा प्रवास उलगडणारा महात्मा गांधी एक जीवन प्रवास या वृत सेवा विभाग नवी दिल्ली यांनी तयार केलेल्या कार्यक्रमाचा मराठी अन्वाद प्रादेशिक वृत्त विभाग आकाशवाणी मुंबईनं केला आहे त्यात गांधीजींनी वेळोवेळी व्यक्त केलेले विचार त्यांच्याच आवाजात आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात ऐक् शकाल

केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयानं आज शहरी स्वच्छ भारत मिशनचं सहाव वर्ष साजर केलं त्यानिमित स्वच्छता के छह साल बेमिसाल याविषयावर वेबिनार आयोजित केलं स्वच्छतम भारत स्वस्थतम भारत निर्माण करण्याचा दृढनिश्चय प्न्हा जागवण्याची ही वेळ आहे असं केंद्रीय ग़हनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग प्री यांनी यावेळी सांगितलं

मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भाजपाची स्पष्ट भूमिका आहे मात्र राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाज् योग्य पध्दतीनं न मांडल्यामुळे या आरक्षणाला स्थगिती मिळाली असा आरोप केंद्रीय अन्न आणि नागरी प्रवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे ते आज जालना इथं बोलत होते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर मराठा आरक्षणाची जबाबदारी टाकून इतर दोन पक्षांनी त्यांना अपेक्षित सहकार्य केलं नाही राज्यातल्या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन न्यायालयात मराठा आरक्षणाची बाज् भक्कमपणे मांडायला हवी होती असंही दानवे म्हणाले काँग्रेसचे नेते राहल गांधी यांना क्णीही धक्काबुक्की केली नसून कदाचित कार्यकत्यांच्या गर्दीत ते तोल जाऊन पडले असावेत असं दानवे यांनी याबाबत विचारलं असता सांगितलं

साहित्यिक सांस्कृतिक प्रबोधनपर मनोरंजनात्मक अशा विविध प्रकारचे कार्यक्रम म्ंबई द्रदर्शनवर सादर होत असतात काळ बदलला तसंच कार्यक्रमातदेखील बदल होत गेला

मात्र आजही या बातम्यांची विश्चासार्हता कायम आहे येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात त्रळक ठिकाणी पाऊस पडण्याची तर विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे याकाळात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशत ढगाळ राहन हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे